आंबा काजूसह हंगामी पिकांचं नुकसानंही झालं आहे ऐकूया त्याविषयीचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधींकडून स्क्रिप्ट सिंधूदूर्ग जिल्ह्यात काल अवकाळी पावसान हजेरी लावली वैभववाडी आणि कणकवली तालुक्यात वादळी वारे वीजांसह पाऊस पडला वैभववाडी तालुक्यात खांबाळे गावाला वादळाचा तडाखा बसला त्यामुळे फोंडा वैभववाडी मार्गावरची वाहतूक ठप्प झाली ग्रामस्थांनी रस्त्यावरची झाड दूर करुन रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला या वादळामुळे अनेक घरांच्या छप्परांचं नुकसान झालं

नाशिक जिल्ह्यातील त्यंबकेश्वर सिन्नर कळवणसह काही भागामध्ये काल दुपारी पावसाने हजेरी लावली तर सटाणाच्या अंतापूर परिसरात गाराही पडल्या

बाजार समित्यांमध्ये विक्रीकरिता आलेला शेतमाल झाकण्याकरिता बाजार समिती व्यापारी आणि शेतकण्यांचीही तारांबळ उडाली होती परिणामी काही काळ बाजार समितीमधील लिलाव खोळंबला होता गारपीट आणि पावसाचा मारा फार नसला तरीही वादळामुळे शेतातील गहू लोळला शेतशिवारातील चणा आणि जनावरांची वैरणही ओली झाली सातारा जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी काल दुपारनंतर जिल्ह्याच्या विविध भागात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला माण खटाव खंडाळा वाई कोरेगाव सातारा तसेच उर्वरीत ठिकाणी गारपीटसह मुसळधार पाऊस उशिरापर्यंत सुरु होता या पावसाने शेतात उभी असणारी मकागहू ज्वारी ही पिके आडवी झाली तर गारपीटीने द्राक्ष आणि आंबा पिकाचं मोठं नुकसान झालं आहे जालना जिल्ह्यातल्या भोकरदन शहरासह तालुक्यातल्या मुठाड इब्राहीपूर तांदुळवाडीनांजा मासनपूर जोमाळा मालखेडा सुभानपूर या भागात काल दुपारी वादळी वारा आणि मेघगर्जनेसह गारपीट झाली पाऊणतास झालेल्या पावसात काही वेळ बोराच्या आकाराच्या गारा पडल्यानं रस्त्यावर मोकळ्या जागेत तसंच शेतात गारांचा खच दिसत होता या गारपीटीमुळे गडू हरभरा कांदा बियाणे या पिकांसह फळबागांचं नुकसान झालं आहे अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात काल सकाळी अचानक अवकाळी पावसाच्या हलक्या सरी पडल्या अवकाळी पाऊस बरसणार असल्याचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी शेतात सोंगून ठेवलेला हरभरा झाकण्याची एकच धांदल उडाली वादळी वाऱ्यामुळे काही गावांमध्ये गव्हाचे नुकसान झाले सध्या हरभरा आणि गहू पीक काढणीला आलं आहे नांदेड जिल्ह्याच्या नायगांव तालुक्यातील सूजलेगाव शिवारात हरभरा पिकांची काढणी करीत असलेला सालगडी माधव वाघमारे काल दुपारी अंगावर वीज पडल्यामुळे मृत्यूमुखी पडला तर त्याच्यासोबत काढणीचं काम करीत असलेल्या अन्य पाच महिला जख्मी झाल्या आहेत जखमींना नायगांवच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातल्या तडेगाववाडी इथं काल द्पारी वीज कोसळून राहुल रायसिंग सुंदरडे या तरुण शेतकऱ्यांचा मृत्यू झाला दुपारी पाऊस सुरू झाल्यानंतर शेतात मका जमा करण्याचं काम करत असताना दूर्घटना घडली आमच्या ठिकठिकाणच्या बातमीदारांसह मनोज क्षीरसागर पुणे

याबाबत विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक काल विधानमंडळाच्या प्रांगणात झाली

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विधानभवनात आवश्यक उपाय योजना करण्यात आल्या आहेत

कोरोनाचा वाढता प्रादर्भाव कमी करण्यासाठी मुंबई महानगरपालिका क्षेत्रासह औरंगाबाद अकोला अमरावती विभागातल्या विविध जिल्ह्यात प्रशासनानं निर्बंध कडक केले आहेत शिवजयंती छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज साजरी होत आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याचं आवाहन राज्य सरकारनं केलं आहे

शिवजयंती निमित्त महाराजांची राजधानी असलेल्या रायगडावर पुरातत्व विभागानं विद्युत रोषणाई केली आहे

सावित्रीबाई फुले पूणे विद्यापीठातर्फे आयोजित उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्रालय पूणे या उपक्रमात उदय सामंत यांनी स्वतः प्रत्येक प्रकरण हाताळत निवेदनांचा निपटारा केला यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते

वनहक्क दावे गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील अतिद्र्गम आणि नक्षलग्रस्त गावे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिनागुंडा कुव्वाकोडी पेरमलभट्टी दामनमर्का पुंगासूर त्र्रेमर्का आणि फोदेवाडा या गावातील नागरिकांचे सामूहिक वनहक्क दावे मंजूर करण्यात आले आहेत या सातही गावांतील नागरिक सामूहिक वनहक्क दाव्यांसाठी मागील सात आठ वर्षांपासून वंचित होते जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी काही दिवसांपूर्वी भामरागड तालुक्याला भेट दिल्यानंतर हे दावे प्रलंबित असल्याचे लक्षात येताच त्यांनी संपूर्ण दावे मंजूर केले

यामुळे आदिवासी नागरिकांना शेतीच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे

हरित ग्राम म्हणून प्रसिद्ध असलेल्या मानवत तालुक्यातील रामपुरी बुद्दुक या ग्रामपंचायतीमध्ये गुरुवार काल माझा गाव सुंदर गाव आणि आमचा गाव आमचा विकास या अभियानांतर्गत मानवत तालुक्यातील सरपंच ग्रामसेवक आणि ग्रामस्थांसाठी संवाद कार्यक्रमाते ते बोलत होते यावेळी टाकसाळे यांनी गावातील शाळा अंगणवाडीला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला तसेच स्मृति उद्यानाची देखील पाहणी केली अनाथ माय समष्टी यूवा कौशल्य विकास आणि रोजगार मेळावा काल सांगली इथं आयोजित करण्यात आला होता सांगली सातारा कोल्हापूर या तीनही जिल्ह्यातील अनाथ मुलं या उपक्रमात सहभागी झाली होती

शपथग्रहण सोहळ्याच्या वेळी शानदार संचलन करीत जवानांनी उपस्थितांची मने जिंकली दिक्षांत संचलनानंतर युद्ध स्मारकावर मेकॅनाइज्ड रेजिमेंटल मधील ह्तात्मा सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली डिजिलॉकर परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने डिजिटल इंडिया ड्राईव्ह अंतर्गत डिजिलॉकर पासपोर्ट सेवा प्रकल्प कार्यान्वित करण्याचे निश्चियत केले आहे त्यानुसार एक फेब्रुवारीपासून पासपोर्टसाठी अर्ज करणारे अर्जदार जन्म आणि पत्ता अशी महत्वाची कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करू शकतील अशी माहिती पासपोर्टच्या कार्यालयाच्या प्रणे विभागाचे पासपोर्ट अधिकारी अनंत ताकवाले यांनी दिली आहे

महापालिकेत लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपल्यामुळे पहिल्यांदाच लोकप्रतिनिधी अर्थसंकल्प सादरीकरणाच्या वेळी गैरहजर होते

आंदोलन केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी काल नाशिकरोड रेल्वे स्थानकावर किसान सभा आणि अन्य राजकिय पक्षांच्या वतीने रेल रोको करण्यात आलं यासाठी रेल्वे स्थानकावर प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता पालघर जिल्ह्यातल्या डहाणू रेल्वे स्थानकातील रेल्वे रुळावर उतरून मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्षाद्वारे रेल रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांची धरपकड केली

त्यावर न्यायालयाने जिल्हाधिकार्यांना निर्णय घेण्याच्या सूचना केल्या होत्या

इंट्रो पुण्यात मार्चमध्ये होणार्यार भारत आणि इंग्लंड आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी महाराष्ट्र क्रिकेट संघटना सज्ज झाली आहे

ऐकूया त्याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून स्क्रिप्ट भारतीय क्रिकेट संघाच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय संपूर्ण मालिकेये आय्योजन पूण्यामध्ये पहिल्यांदाच होत असून महाराष्ट्राच्या क्रिकेट विबाा ामध्ये आणखी एक मानाचा तुरा खोवला जाजा आहे

मात्र गेल्या आठवङ्यापासुन कोरोनाबाधितांमध्ये वाढ होत असल्यानं स्टेडियममध्ये किती टक्के प्रेष्कांच्या उपस्थितीपी परवानगी आणि त्याबाबतपे निर्णय मार्य महिन्याच्या सरूवातीला होण्याची शक्यता असन राज्य सरकारच्या निर्णयानंतरप स्टेडियमाय तिकिट शल्क आणि त्याचीआसन क्षमता याविष्यीची घोषणा करण्यात येणार आहे अशी माहिती महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे मानद अध्यक्ष विकास काकतकर यांनी काल पृष्यात दिली आकाश्वाणीच्या बातम्यांसाठी सीमा चोरडिया पुणे हवामान राज्यात आजही अवकाळी पाऊस अपेक्षित असून विदर्भ मराठवाडा कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे उद्यापासून मात्र संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे